शेतकऱ्यांशी सर्व मुद्यांवर चर्चेसाठी तयार असल्याची पंतप्रधानांची ग्वाही

नवे कृषी कायदे हमी भाव आणि बाजार सामित्यांबाबत असलेले गैरसमज पंतप्रधानांनी केले दूर

थेट परकीय गुंतवणुकीचे नियम सुलभ केल्यामुळे भारतात गुंतवणुकीची मोठी संधी असल्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं प्रतिपादन

पंतप्रधान संसदेनं मंजूर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहेत या संदर्भात शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे या नव्या कायद्यांमुळे पिकांना मिळणारा हमीभाव सुरूच राहणार आहे तसंच कृषी उत्पन्न बाजार समितीही सुरूच राहील हमी भाव आणि बाजार समित्या बंद होणार नाहीत अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली मध्य प्रदेशातील रायसेन इथ आयोजित शेतकरी महासंमेलनाला त्यांनी आज द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं

त्याचबरोबर शीतगृह आणि गोदाम उभारणीवर आपले सरकार लक्ष देत असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं

तसेच या कायद्यांसंदर्भात सरकारवर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले नवे बदल आणि सुधारणांवर प्रकाश टाकताना मोदी म्हणाले की तंत्रज्ञानाच्या मदतीने आता शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहेत शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड देण्यात येत असून त्यांना अधिक व्याजदरावर कर्ज घेण्यापासून मुक्ती मिळाली आहे आमचा उद्देश देशात उत्तम साठवणूक साखळी तयार करण्यावर आहे यासाठी आम्ही उद्योग जगतालाही पुढे येण्याचे आवाहन केलं असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं या कायद्याबाबत विरोधकांवर टीकास्त्र सोडताना मोदी म्हणाले की विरोधक आपल्या जाहीरनाम्यात या सुधारणांची घोषणा करत होते परंतु आता या कायद्यांमधील सुधारणांचा त्यांना त्रास होतोय कृषी कायद्यातील बदल भाजप सरकारने का केले याचे श्रेय आम्हाला का नाही ही त्यांची खरी पोटदुखी असल्याचा आरोप पंतप्रधानांनी यावेळी केला जे लोक शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करत आहेत त्यांचं सरकार असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे

काँग्रेसच्या शासन काळात मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले प्रत्येक निवडणुकांपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात येते हे लोक केवळ मोठ्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतात आमच्या कार्यकाळात शेतकरी सन्मान निधीच्या अंतर्गत पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे भ्रष्टाचार बंद केला तसंच बंद पडलेल्या खतांचे कारखानेदेखील आता सुरू होत असल्याचं त्यांनी नमूद केले विरोधी पक्षांनी कृषी सुधारणांचे सर्व श्रेय घ्यावं मात्र शेतकऱ्याच्या प्रगतीत बाधा आणू नये अशी विनंती मोदी यांनी यावेळी सर्व विरोधी पक्षांना केली कृषी क्षेत्रात आधुनिकता आणून शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्याचा आपल्या सरकारचा मानस असल्याचं मोदी यांनी यावेळी अधोरेखित केलं नितीशकुमार कृषी कायदे नव्या कृषी कायद्यांबाबत बिहारमध्ये कोणतीही अडचण नसल्याचं मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितलं आहे ते आज पाटणा इथं पत्रकारांशी बोलत होते

तसंच याबाबत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

नागरिक मोठ्या संख्येने जमा होणार नाहीत याची काळजी घेण्यास सरकारने राज्यातील चर्चना सांगितले आहे

सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर एकत्र येण्यासही मनाई करण्यात आली आहे यासंदर्भात पोलिसांना योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत नागरिकांना फक्त पर्यावरणपूरक फटाके वाजवण्याचा सल्ला देण्यात आला आहे जम्म काश्मीर निवडणक जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा विकास परिषदेच्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे यासाठी आवश्यक ती सर्व तयारी झाली असल्याचं राज्य निवडूक आयुक्त के के शर्मा यांनी म्हटलं आहे

या निवडणुकीत मतदान यंत्राचा वापर इटानगर महानगपालिका आणि पासीघाट नगर परिषदेच्या मतदानासाठी केला जाणार आहे तर पंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी मतपत्रिकेचा वापर केला जाणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव हाबुंग लामपुंग यांनी दिली आहे

दोन्ही देशांतले द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते आज बोलत होते अन्न प्रक्रिया आणि मूल्य संवर्धन लक्षात घेऊन भारताने परकीय गुंतवणुकीसाठी भारताने कृषी क्षेत्रही खुलं केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या आर्थिक धोरण अहवालाची प्रशंसा करून ते म्हणाले की परदेशी गुंतवणूक धोरणात अधिक सहजता आणि अनुकूलता आणून इतर देशांना मदत करण्यासाठी भारत सातत्याने प्रयत्न करत आहे अणुऊर्जा आणि संरक्षण उत्पादन यासारख्या क्षेत्राबरोबरच व्यावसायिक संबंध संतुलित ठेवण्यासाठी खेळ वस्त्रोद्योग डिजिटल गेम अॅनिमेशन जल व्यवस्थापन व्यावसायिक जहाज बांधणी आदि क्षेत्रात डिजिटल सहकार्यासाठीही चांगल्या संधी असल्याचं गोयल म्हणाले राजनाथ सिंह संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या नवी दिल्लीत झालेल्या पुरस्कार समारंभात देशासाठी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या वैज्ञानिकांना आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते गौरवण्यात आलं

दरम्यान राजनाथ सिंह तेलंगणच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज हैदराबादला रवाना झाले दुंडीगल इथल्या हवाई दल प्रशिक्षण केंद्रातील दीक्षांत संचालनाची ते पहाणी करणार आहेत तसंच डी

डी ओ च्या विभागांनाही ते भेट देणार आहेत रेल्वे देशात रेल्वे मालवाहतुकीतल्या मर्यादा दूर करून माल भाड्याचं अर्थकारण आणखी सुधारण्यासाठी भारतीय रेल्वेनं राष्ट्रीय रेल्वे मसुदा तयार केला आहे हा दीर्घकालीन मसुदा प्रामुख्यानं रेल्वेच्या पायाभूत क्षमतांमध्ये आणखी वाढ करण्यासाठी तयार करण्यात आला आहे भविष्यातील रेल्वेच्या सर्व पायाभूत सुविधा व्यवसाय आणि रेल्वेच्या आर्थिक नियोजनाचा यात समावेश असणार आहे हा मसुदा आता विविध मंत्रालयांकडे पाठवून त्यावरचे त्यांचे विचार आणि सूचना मागवण्यात येणार आहेत

शेअर मुंबई शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहिली मात्र आशियाई बाजारातील घसरणीमुळे निर्देशांकात किरकोळ वाढ झाली

फिफा पोलंडचा फुटबॉलपटू रॉबर्ट लेवँडोव्स्कीने फिफाचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू हा पुरस्कार पटकावला आहे लेवँडोव्स्कीने क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सीला मागे टाकत या पुरस्कारावर आपलं नाव कोरल तर महिलांमध्ये मँचेस्टर सिटी आणि इंग्लंडची बचावपटू ल्युसी कांस्य हिने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला